अरुणाचल प्रदक्षआणि ओदिशा इथं विधानसभा निवडणूकीसाठीही मतदान होत आहमोठ्या प्रमाणात बाहर अंध मतदानाचं कर्तव्य बजावण्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांचं नागरिकांना आवाहन

त्यांची लढत भाजपातून काँप्रेसमधे गेलेले नाना पाटोले यांच्याशी आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मतदान केलं

गडचिरोली विमूर लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू झालं असतानाच नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघद्धीी यधीील मतदान केंद्राजवळ भूसुरुंग स्फोट घडवला कालही गट्टा जांभिया गावात नक्षलवाद्यांनी क्लिखिा स्फोटात एक जवान जखमी झाला होता

मतदान केंद्रांवर पिण्याचं पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प यांच्यासह पुरधी प्रमाणात मूलभूत सुविधा उपलब्ध कल्या आहेत असं त्यांनी सांगितलं लोकसभेच्या उर्वरित टप्प्यांच्या निवडणूक प्रचाराचा जोर वाढला आहे विविध राजकीय पक्षांचे वरीष्ठ नेते देशभरात ठिकठिकाणी प्रचारसभांना संबोधित करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या भागलपूर इथं झालेल्या सभेत नागरिकांना संबोधित केलं तर आसाममधल्या मंगलदोई आणि सिलचर इथं ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आज पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंग आणि उत्तर दिनाजपूर इथं प्रचारसभा घेणार आहेत बहजन समाज पक्ष प्रमुख मायावती तिरुअनंतपुरम इथं प्रचार रॅली काढणार आहेत दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आज रायबरेली इथून उमेदवारी अर्ज भरणार असून त्या रोड शो देखील करणार आहेत भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज अमेठी इथल्या जागेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत अमेठीमध्ये त्यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी उमेदवार आहेत प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलं आहे तरुणांनी आणि विशेषतः पहिल्यांदा मतदान करणा या युवकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे देशाच्या भवितव्यासाठी नागरिकांनी जबाबदारीनं आणि समजूतदारपणानं मतदान करावं असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी मतदारांना केलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं नागरिकांना रोजगार मिळवून देण्याऐवजी हिंसा ड्रेष भिती आणि अविधास दिल्याचं गांधी यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे

निवडणूक आयोगानं आदेश दिलेल्या विविध कारावायासंदर्भात अंमलबजावणी करायला महसूल विभागानं टाळाटाळ केल्याप्रकरणी आयोगानं ताशेरे ओढले आहेत महसूल विभागाअंतर्गत काम करणा या सर्व संदस्यांनी तटस्थपणे निष्पक्षपणे आणि भेदभाव न करता कोणतीही कारवाई करावी असं आयोगानं आदेश दिले होते परंतु महसूल विभागाच्या प्रतिक्रियवर आयोगानं नाराजी व्यक्त केली आहे

पुढच्या महिन्याच्या बावीस तारखांबत ब्रिटन बाहर प्रडला नाही तर तो युरोपीय संघाच्या निवडणुकीत सहभागी होऊ शकतो आयपीएल क्रिकेट्ट स्पर्धेत काल मुंबईत वानखहास्टिक्विमवर झालल्खा सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघानं एका रोमहर्षक लढतीत किंग्ज इलड्डिन पंजाबवर तीन गडी राखून विजय मिळवला